वाशीम वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान खनिज खाणी स्वायत्त खनिज खाणींना वार्षिक उत्पादनाच्या पन्नास टक्के उत्पादन खूल्या बाजारात विकण्याची परवानगी देणारं द्रूस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं

कॅप्टिव म्हणजे कंपन्यांद्वारे वैयक्तिक वापराच्या आणि मर्चंट म्हणजे व्यापारी तत्वावरील खाणींमधील फरक या दुरूस्तीमुळे आता काढून टाकण्यात येईल

जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे राखलेल्या निधीची संरचना आणि वापर याबाबत निर्देश जारी करण्याचा अधिकारही या विधेयकात देण्यात आला आहे

हे विधेयक ऐतिहासिक असल्याचं सांगून जोशी म्हणाले की यामुळे खनिजांच्या उत्पादनाचं प्रमाण वाढेल रोजगार निर्मिती होईल महसूल वाढेल आणि खोदकामांमध्ये खासगी सहभागाची खात्री होईल

मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी या विधेयकावर टिका करताना खनिजांच्या खाणी मोठ्या कंपन्यांसाठी खुल्या होतील आणि राज्य सरकारांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होईल असं सांगितलं

देशात किसान रेल शेतकरी आणि कृषी मालाच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरली असून यामुळे नाशवंत कृषी मालाची देशाच्या कोनाकोपऱ्यात वाहतूक करण सुलभ झालं आहे

त्यामुळेच लॉक डाऊन हा पर्याय असला तरी लोकांच्या सहकार्यानं कोरोनाचा धोका निश्चित थोपवता येईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नंदूरबार दौऱ्यात व्यक्त केला सध्या कोरोना विरोधात लस ही एकमेव ढाल असून ती सर्वांपर्यत पोहचवणे लसीकरणाचा वेग वाढवणे लोकांच्या मनात शंका राहू नये यासाठीच आपण हा दौरा केल्याचं त्यांनी सागितलं नंदूरबार जिल्ह्यातील दूर्गम अशा मोलगी आणि धडगाव भागांचा त्यांनी दौरा केला लसीकरण झालेल्या आणि लसीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांशी यावेळी त्यांनी संवाद साधला यानंतर त्यांनी पोषण पूर्नवसन केंद्रात जावून कूपोषीत बालकांची पाहणी केली

सुरवाणी इथं वीज कंपनीतर्फे बांधल्या जात असलेल्या वीज उपकेद्राची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा पर्यटन विकासाच्या माध्यमातून इथल्या रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल असे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी धडगाव इथं झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले

त्यामुळे या प्रयोगशाळांत नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर त्याची पडताळणी पुन्हा दोन ठिकाणी तपासून करण्यात येईल असं महापालिका प्रशासनानं सांगितलं आहे

शहरात दररोज नवे कोरोनाबाधित मोठ्या संख्येनं आढळून येत असल्याने ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना महापालिकेची यंत्रणा फोन करून ते कोणत्या रुग्णालयात दाखल झाले त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेतात आणि त्यापैकी कोणाला लक्षणे असतील तर त्यांची चाचणी केली जाते

त्यामुळे याकामी पुन्हा पोलीसांची मदत घेण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी दिली आहे

समाधीरुथळ यवतमाळ जिल्ह्यात काल पहाटे पडलेल्या अवकाळी पावसात वीज कोसळून माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळाचं नुकसान झालं प्रसद तालुक्यातील गहुली या जन्मगावी वसंतराव नाईक यांची समाधी आहे समाधीस्थळाच्या छताचं आणि भिंतीचं वीजेमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वर्धा न्कसान वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे तसंच आर्वी आणि कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं हरभरा गहू पपई संत्रा उत्पादकांचे मोठं नुकसान झालं आहे

वाशीम न्कसान वाशीम जिल्ह्यातील मंगरूळ कारंजा मालेगाव रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्यात काल रात्री वादळी वारा विजांचा कडकडाट आणि गारा पडल्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाडावरील शेकडो पोपट या गारपिटीनं मृत्यूमुखी पडले उशीरा पेरलेला गहू ज्वारी हरभरा या पिकासह टरबूज खरबूज पपईसह इतर फळबागा तसंच भाजी पाल्याचे प्रचंड नुकसान झालं जिल्ह्यातील वीज पुरवठाही मध्यरात्री उशिरापर्यंत बंद होता हवामान राज्यात उद्या सकाळपर्यंत कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही बहुतांश भागांमध्ये मात्र पावसाच्या तुरळक सरी येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

नमस्कार